हा मार्ग चित्रकूट बांदा हमीरपूर आणि जलौन या जिल्ह्यांमधून जाणार आहे यामुळे बुंदेलखंड आप्रा लखनऊ आणि यमुना द्रुतगती महामार्गाद्वारे देशाची राजधानी दिल्लीशी जोडलं जाणार आहे चित्रकूट बांदा महोबा हमीरपूर जलौन ओरेया आणि इटावहा या जिल्ह्यांच्या विकासात या मार्गाची महत्वाची भूमिका असेल प्रधानमंत्र्यांनी हर घर जल या नळपाणी योजनेचेही सुरुवात केली या योजनेमुळे बुंदेलखंड अल्या हजारो घरांना लाभ होईल

या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक प्रशासनाचं एकसूत्रीकरण होण्याबरोबरच विकासकामांचा वेग वाढेल असं ते म्हणाले लोकनियुक्त प्रतिनिधींचा सहभाग आणि परस्परसहकार्यामधूनच स्थानिक प्रशासनाचं सदृढीकरण होईल असा विबास व्यक्त करतानाच राज्यपालांनी यामधून स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतराज संस्था स्वतःचे प्राधान्यक्रम ठरवण्याबाबत सक्षम आणि आत्मनिर्भर होऊ शकतील असं सांगितलं

मुर्मू हे काल सीमावर्ती क्षेत्रातल्या कथुआ जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून दोन दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर पोचले आहेत छत्तीसगडचे राज्यपाल अनुसूया उके आणि मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी त्यांचं स्वामी विवेकानंद विमानतळावर स्वागत केलं तिथून ते हवाईदलाच्या हलेकॉप्टरनं बिलासपूरला रवाना झाले या भेटीत ते उद्या बिलासपूर इथल्या गुरु घासीदास विद्यापीठात दींक्षात समारंभात व्याख्यान देतील तसंच विद्यापीठ आवारातील पाच नव्यानं बांधलेल्या इमारतींचं उद्घाटनही राष्ट्रपती करतील केंद्रीय गृहमंत्री अभित शहा यांनी आज कोलकातामधे न्यू टाऊन ब्रे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या नव्या संकुलाचं उद्वाटन केलं या संकुलात राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवान आणि अधिकाऱ्यांसाठी नेमबाजीच्या सरावासह इतर प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहेत शहा हे आज दुपारी कोलकात्यात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत केंद्र सरकारनं सुरू केलेल्या वेगवेगळया योजना आणि धोरणावर देशातल्या युवकांनी चिंतन मनन करावं आणि वादविवाद देखील करावा असं आवाहन गृहाराज्यमंत्री जी किशन रेङ्डी यांनी केलं ते आज हैदराबाद क्षें भारतीय व्यापार परिषदेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात आयडियाज फॉर इंडिया ट्वेंटी ट्वेंटी या परिसंवादाला संबोधित करताना बोलत होते

ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची स्वतःहून दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या घटनांमुळे ज्या ज्या ठिकाणी मानवाधिकारांचा भंग झाल्याच्या तक्रारी आहेत त्या ठिकाणी दोन सत्यशोधन पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश आपल्या तपास विभागाच्या महासचालकांना दिले आहेत ही पथक ईशान्य जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष आणि बाधित लोकांना भेटी देतील तसंच या हिंसाचारात प्राण गमवावे लागलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्याही भेटी घेतील

कर्जमुक्ती प्रक्रियेत काही अडचणी असल्यास त्या ताबडतोब सोडवून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे सर्व लाभ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं अधिकृत पत्रकात म्हटलं आहे आतापर्यंत सव्वा लाख शेतक यांचं प्रमाणीकरण झालं असून सोमवारपासून त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल असं राज्याचे मुख्य सचिव अभय श्रीवास्तव यांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे अमेरिका तालिबान दरम्यान झालेल्या शांतत करारामुळे अफगाणिस्तानात शांती सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित होऊन हिंसेचा अंत होईल असं म्हणत भारतानं या कराराचं स्वागत केलं आहे या करारामुळे दहशतवादाचं उच्चाटन होऊन राजकीय स्थिरता येईल असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी बातमीदारांना सांगतलं

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात केंद्रीय आरोग्यसचीव प्रीती सुदान यांनी राज्य आणि केंद्रशसित प्रदेशांच्या तयारीचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला याबाबत खबरादारीचा उपाय म्हणून राज्य आणि केंद्रांमधे समन्वय साधला जात आहे असंही त्यांनी सांगितलं आण डेली आणि दक्षिण कोरियामधे या विषाणुचा प्रादुर्भाव ज्या झपाट्यानं होत आहे ते पाहता सर्व राज्यांनी सतर्क राहून विमानतळावर चोख बंदोबस्त ठेवावा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत

मध्य प्रदेशात शिंगरोली भागात बैधन पोलीस ठाण्यानजीक दोन रेल्वे गाड्यांची समोरासमोर येऊन टक्कर झाली यापैकी एक कोळसा घेऊन जाणारी मालगाडी होती तर दुसरी गाडी रिकामी होती रेल्वे अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं असून बचावकार्य सुरू आहे याबाबत अधिक माहिती समजू शकली नाही मलेशियामधे नवनियुक्त प्रधानमंत्री मुहीयुद्दीन यासिन यांनी आज सकाळी पदाची शपथ घेतली

यासिन हे मलेशियातल्या मलाय वांशिक मुस्लीम बह्संख्यकांचा प्रभाव असलेल्या आघाडीचे प्रमुख आहेत अन्वर ड्राहिम यांना पदच्युत करण्यासाठीच्या प्रयत्नात महाथिर मोहम्मद यांची आघाडी कोसळल्यानं मलेशियात आठवडापूर्वी राजकीय गोंधळाची स्थिती उत्पन्न झाली होती शिलाँगच्या काही भागांमधे हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्याच्या पार्धभूमीवर खासी टेकड्यांच्या पूर्व भागात प्रशासनानं सकाळी आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे लुमडेंगजीरी पोलीस ठाणे सरदार पोलीस स्टेशन आणि बीट हाऊसच्या लष्करी भागांमधे ही संचारबंदी लागू आहे बांगलादेशात ढाका क्रे गेला महिनाभर सुरु असलेला एकुशे पुस्तक महोत्सवाचा काल समारोप झाला बांगलादेशच्या या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक कालावधीच्या पुस्तक महोत्सवाच्या कालच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आणि पुस्तक खरेदीसाठी वाचकांनी मोठी गर्दी केली होती